रालोआ सरकारच्या काळात घरांचा दर्जा सुधारला आहे आणि घरांच्या आकारमानात वाढ झाली आहे असं ते म्हणाले या घरांमध्ये पाणी वीज उज्ज्वला गॅस जोडण्या आणि इतर सुविधा पुरवण्याची सरकार काळजी घेत आहे असं त्यांनी सांगितलं देशात झपाट्यानं शहरीकरण होत आहे आणि नवी घरं बांधण्याची तातडीची गरज आहे असं ते म्हणाले

बांधकाम क्षेत्रातल्या जीएसटीचा दर कमी केला असून परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी जीएसटीचा दर आठ टक्क्यांवरून एक टक्के केला असल्याचं त्यांनी सांगितलं भारतीय हवाई सेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना काल पाकिस्ताननं अटारी वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवल्यावर ते रात्री नवी दिल्ली इथं पोहचले अभिनंदन यांना रीतसर भारतात पाठवण्यात आलं आणि ते मायदेशी आले याबद्दल आंनद व्यक्त करणारी प्रतिक्रिया हवाई दलाचे एयर वाईस मार्शल आर जी कपूर यांनी दिली अभिनंदन यांनी दाखवलेल्या असीम धैर्याबद्दल देशाला अभिमान आहे असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मायदेशी परतलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांचं स्वागत केलं

जम्मू कश्मीरमधे पाकिस्तानी सैन्यानं सलग आठव्या दिवशीही युद्धबंदीचं उल्लंघन करत नियंत्रण रेषेजवळच्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यातल्या भारतीय लष्कराच्या चौक्यांवर आणि नागरी भागात गोळीबार सुरू केला भारतीय सैन्यही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे

बॅम्बहल्ल्यांच्या भीतीने झुलास आणि सोलात्री बेहरा परिसरातले रहिवासी गाव सोडून जात आहेत

मन की बात अ सोशल रिवॉल्युशन ऑन रेडियो या पुस्तकाचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं प्रकाशन झालं

जनतेशी अतिशय साधेपणानं थेट संवाद साधण्याचं कौशल्य आणि क्षमता काही मोजक्याच नेत्यांकडे आहे असं ते म्हणाले सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्यासाठी रेडियो हे अतिशय प्रभावी साधन असल्याचं प्रधानमंत्र्यांनी ओळखलं असं जेटली यांनी सांगितलं राष्ट्रपिता महात्मा गांधी अतिशय साध्यासोप्या भाषेत लोकांशी संवाद साधत असत आणि मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी त्याचा मोठा परिणाम दिसून आला होता याकडे जेटली यांनी लक्ष वेधलं मुंबईतल्या परळ रेल्वेस्थानकाचं रुपांतर उद्यापासून टर्मिनसमध्ये होणार असून या कार्यक्रमाला रेल्वेमंत्री पियूष गोयल उपस्थित राहणार आहेत यावेळी रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते परळ टर्मिनस वरुन उपनगरीय रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाईल

सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद नवीन रेल्वे रुळ अंबरनाथ तसंच बदलापूर स्टेशन सुधारण्यासाठी पायाभरणी कार्यक्रमही यावेळी होईल या कार्यक्रमाला मृख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर अनंत गीते रामदास आठवले आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत

या नियोजित प्रकल्पामुळे वाहतुक कोंडी कमी होऊन मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे मुंबईतल्या वडाळा ते संत गाडगे महाराज चौक दरम्यानच्या मोनोरेलच्या दस या टप्याचं उद्घाटन उद्घा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे

मुंबईतल्या परळ रेल्वे स्थानकाचं उद्या टर्मिनस म्हणून रुपांतर होणार असून या कार्यक्रमाला रेल्वेमंत्री पियुष गोयल उपस्थित राहणार आहेत नवी मंबईत आज आणि उद्या मतदार यादीत आतापर्यंत नाव नोंदणी न झालेल्या नागरिकांना नोंदणी करता येणार आहे ठाणे येथे निवडणूक संदर्भात कॉल सेंटर सुरु करण्यात आले आहे